आज लष्कर दिनानिमित्त नवी दिछीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पश्चिमेला शेजारी असलेला देश दहशतवादी गटांना प्रोत्साहन देत असून आम्ही त्यांचाही चोखपणे सामना करत असल्याचं ते म्हणाले पूर्वेच्या सीमा क्षेत्रात शांतता टिकवून ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शन तत्वे पाळली जात असल्याचं रावत यांनी सांगितलं लष्कराचं प्नर्गठन आणि आध्निकीकरण करण्यात येत असल्याची माहितीही रावत यांनी दिली

फील्ड मार्शल के

तेव्हापासून हा दिवस लष्कर दिवस म्हणून साजरा होतो यानिमित्त नवी दिल्ली आणि सैन्याच्या सर्वच प्रमुख कार्यालयात कवायती केल्या जातात सैनिकांचं बलिदान आणि त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी तसंच सैन्याप्रती आदरभाव व्यक्त करत हा दिवस साजरा केला जातो

सैनिकांचा निग्रह आणि त्यागाचा देशवासियांना अभिमान असून त्यांचं दर्दम्य धैर्य आणि शौर्याप्ढे आपण नतमस्तक असल्याचं ड्विट पंतप्रधानांनी केलं आहे जगातला सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असलेल्या क्भमेळ्याला आज पहाटेपासून उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं गंगा यम्नेच्या संगमावर प्रारंभ झाला

मेळा अधिकारी विजय किरण आनंद यांच्या अंदाजान्सार सुमारे सव्वा कोटी भाविक शाही स्नानाचा लाभ घेतील

महिला भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे बावीस हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांसह चौदाशे सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे यासाठी आध्निक एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र उभारण्यात आलं आहे

केंद्रीय भूविज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली भारतीय उष्णकटीबंधीय हवामान संस्था आयआयटीएम आणि भारतीय हवामान विभाग संयुक्तपणे हा उपक्रम राबवणार आहेत याशिवाय दोन किलोमीटर परिसरात झालेल्या पावसाची एकत्रित माहिती उपलब्ध व्हावी याकरता विशेष रडार मुंबईत स्थापन केले जाणार आहेत

हवाई वाहतूक क्षेत्रात भारत वेगानं प्रगती करत असल्याचं ते म्हणाले वाणिज्य मंत्रालय तसंच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ फिक्की यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला आहे

या परिषदेला केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ ग्रुप्रसाद मोहपात्रा आणि म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत

याअंतर्गत उद्योजकांसाठी व्मनिया ऑन गव्हर्नरमेंट इ मार्केटप्लेस नावाचं पोर्टल सुरु केलं असून याद्वारे सरकारी विभाग सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि इतर संस्था महिला बचतगटांची उत्पादनं खरेदी करु शकतील सर्वसमावेशक आर्थिक विकासात महिलांचाही सहभाग असावा हा यामगाचा हेतू आहे या पोर्टलमुळे महिला उद्योजकांना नवनवीन संधी मिळतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे